तालचेर इथं प्नर्बांधणीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते आज बोलत होते कोळशाच्या वायूवर आधारित खतनिर्मिती करणारा हा देशातला पहिलाच प्रकल्प आहे खतांबरोबरच नैसर्गिक वायूची निर्मितीही या प्रकल्पातून होणार असल्यानं देशाच्या ऊर्जेची गरज काही अंशी भागू शकेल

ओडीशामध्ये सरकारनं राबवलेल्या विविध योजनांची माहितीही त्यांनी यावेळी दिली

परवडणाऱ्या आरोग्य सुविधा निर्माण करण्याचं आणि स्वच्छतेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देश करत असलेल्या प्रयत्नांमध्ये डॉक्टरांनी योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं

बिहारचे उपम्ख्यमंत्री सुशील मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणा या या बैठकीत नेटवर्कच्या कामाचा आढावा घेण्यात येणार आहे तसंच आयकर विवरण भरण्यासाठी वापरण्यात येणा या नव्या सॉफ्टवेअरबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे

या पॅनलम्रळे इमारतीवर कार्बनचा होणारा परिणाम कमी होऊन दीर्घकालिन ऊर्जानिर्मितीसाठी उपयोग होणार असल्याचं भारताचे अमेरिकेतले कायमस्वरुपी सदस्य सय्यद अकबरुद्दीन यांनी सांगितलं हवामान बदलाबाबत सहकार्य करण्यासाठी युनोचे महासचिव अन्टानियो गुटेरस यांनी आवाहन केल्यानंतर भारत त्यास प्रतिसाद देणारा पहिला देश असल्याचं अकबरुद्दीन यांनी सांगितलं देशातल्या विमान उड्डाणादरम्यान फोन आणि इंटरनेट सुविधा पुढील आठवड्यापासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे राष्टीय आणि आंतरराष्टीय विमानांमध्ये ही सुविधा उपलब्ध असेल अशी माहिती द्रसंचार सचिव अरुणा सुंदरराजन यांनी दिली केंद्र सरकार लवकरच याबाबतची अधिसूचना जारी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं या सुविधेम्ळे प्रवाशांना फोनही करता येईल आणि इंटरनेट तसंच वायफाय सेवेचाही वापर करता येईल तसंच स्थानिक विमानसेवांना यामधून अतिरिक्त महसूल मिळू शकणार आहे

पोलिसांच्या सततच्या तीन दिवसांच्या चौकशीनंतर ही अटक करण्यात आली पंजाब पोलिसांनीही ऑगस्टमध्ये बिशप मुलकल यांची जालंधरमध्ये चौकशी केली होती अटक केल्यानंतर मुलकल यांना कोट्टायामला नेण्यात आले असून आज त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे

या पाठ्यपुस्तकांमध्ये केलेल्या बदलांबाबत राज्यातल्या शिक्षकांना डिजीटलच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम शिक्षण विभागानं आयोजित केला असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली हे प्रशिक्षण ग्रजरात सरकाराच्या वंदे ग्रजरात या वाहिनीमार्फत देण्यात येणार असून ते विनाश्ल्क असल्याचंही त्यांनी सांगितलं औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ऐतिहासिक वारसा जनजाग्रती मोहीमेत आज सकाळी सातारा परिसरातल्या टेकडीवर व्रक्षारोपण करण्यात आलं त्यानंतर सातारा परिसरातल्या शाळकरी मुलांनी खंडोबा मंदीराच्या प्रांगणात ऐतिहासिक वारसा जतन करण्याविषयी विविध जनजाग्रतीपर कार्यक्रम सादर केले महापालिका आयुक्त निपुण विनायक यांच्यासह शहरातले इतिहासप्रेमी नागरिक यावेळी उपस्थित होते या मोहीमेत शहरातल्या विविध ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळांवर महापालिकेतर्फे स्वच्छता अभियानही राबवण्यात आलं

प्रुष संघानं अडथळ्याच्या सायकल शर्यतीत कझाकीस्तान वर मात करत सुवर्ण पदक जिंकलं